कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे मध्यप्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच अनिश्वित काळासाठी संस्थगित भारत पोर्तगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनिओ कोस्टा यांनी दोन्ही देशांमधल्या कोविड संबंधी परिस्थितीबाबत द्रध्वनीद्वारे चर्चा केली कोरोना संकटावर मात करण्यासाठी लसीच्या त्वरीत आणि योग्य वितरणाबाबत दोन्ही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लसीकरण कार्यक्रमाची माहिती कोस्टा यांना दिली

दोन्ही नेत्यांनी येत्या मे महिन्यात नियोजित भारत आणि युरोपीय महासंघाच्या नेत्यांच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला भारत आणि युरोपीय महासंघाच्या धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यात पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनिओ कोस्टा यांची भूमिका महत्वाची असल्याचं मोदी म्हणाले मंत्रिमंडळ निर्णय पायाभूत संस्थांच्या विकासासाठी निधी उभारणीकरता विकास वित्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली या संस्थेमुळे खुल्या बाजारातून भांडवल उभारणीसाठी मदत होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

सर्व बँकाचं खासगीकरण केलं जाणार नाही असं सांगून सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल अशी ग्वाही सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिली

लोकसभेमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं

त्याचबरोबर महिलांची प्रतिष्ठा आणि या प्रक्रियेतील गोपनीयता कायम ठेवण्याच्या दृष्टीनं तरतूद करण्यात आली आहे सरकारनं आरोग्य क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी अनेक पावलं उचलली असून या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून हे विधेयक मांडण्यात आलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं

शिक्षण मंत्रालय नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते विकसीत देशांत मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं असं त्यांनी सांगितलं

शालेय अभ्यासक्रमात आरटीफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे

कोविड संकटाच्या काळातही ऑनलाईन वर्ग शाळांत परीक्षा जे ई ई आणि नीट सारख्या महत्वाच्या प्रवेश परिक्षाही सरकारनं यशस्वीरीत्या पार पाडल्या असं ते म्हणाले नवं शैक्षणिक धोरण क्रांतीकारी असून शिक्षणसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये अनेक पटीनं वाढ झाली आहे असं खासदार संजय जयस्वाल या चर्चेदरम्यान म्हणाले

टोपे यांनी काल दिल्ली इथं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते

लोकसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत दरम्यान तामिळनाडूमधील कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव राजीव रंजन यांनी केलं आहे कोविडसंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन नं करणाऱ्यांवर आरोग्य विभागसह कायदा सुव्यवस्था विभाग कोणतीही सूट न देता कारवाई करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मध्यप्रदेश विधानसभा कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे मध्यप्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं आहे सभापती गिरीश गौतम यांनी हा निर्णय घेतला

मात्र विधिमंडळ कामकाजविषयक मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अधिवेशन स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर हे अधिवेशन स्थगित करण्यात आलं कालपासून भोपाळमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे

सोमवारी विमानाद्वारे नाशिक ते अकोलादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं काल अकोला ते नागपूर दरम्यानचं सर्वेक्षण पार पडलं आजही हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग म्हणजे लिडार असं या सर्वेक्षणाचं नाव आहे या सर्वेक्षणामध्ये एकाच विमानात लीडार आणि फोटो किंवा व्हिडिओ घेणारे सेंसर लावलेले असतात हे विमान हवेतून प्रस्तावित मार्गाचा सर्वे पूर्ण करतं नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो मात्र लीडार सर्वेक्षणामुळे हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं

त्यामुळं संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे म्हणून मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धूवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार